ते आज बंगळुरु इथं एकशे साताव्या इंडियन सायन्स काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि नावीन्यता याचं चित्र बदलण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या यशावरच भारताच्या विकासाचं स्वप्न अवलंबून असल्याचं पंतप्रधान म्हणाले

विज्ञान तंत्रज्ञानः ग्रामीण विकास हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे

सावित्रीबाईंनी त्यांचं जीवन शिक्षण सामाजिक ऐक्य आणि महिला सशक्तीकरणासाठी अर्पण केलं सामाजिक जागरुकतेसाठी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष समाजासाठी सतत प्रेरक ठरेल असं पंतप्रधानांनी एका ड्वीट संदेशात म्हटलं आहे देशभरात सावित्रीबाईंना आज अभिवादन केलं जात आहे शैक्षणिक संस्थांमधून आज अभिवादन सभांसह व्याख्यान आदी कार्यक्रमातून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आलं नांदेड जिल्ह्यात कमलेवाडी इथल्या विद्यालयात विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून आदराजली वाहिली

दरम्यान केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह आज राजस्थानातल्या जोधपूर इथं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेविषयी जनजागृती अभियानाला प्रारंभ करणार आहेत

मंत्रिमंडळाचा गेल्या सोमवारी विस्तार झाला

दरम्यान खातेवाटपाबाबत काँग्रेस पक्षानं आपली भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट केली असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे यासंदर्भात काल रात्री उशीरा महाविकास आघाडीच्या तीनही नेत्यांमध्ये बैठक झाली त्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांना ही माहिती दिली या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपम्ख्यमंत्री अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपस्थित असल्याचं या बातमीत म्हटलं आहे

कवी केशवसुत स्मारकात होणार असलेल्या या अधिवेशनाचं अध्यक्षपद होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक प्राध्यापक हेमचंद्र प्रधान भूषवणार असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत या विषयावरची चर्चासत्रं आंबा फणस काजूच्या उपय्क्ततेविषयीचं व्याख्यान कवितावाचन विज्ञान एकांकिकेचं सादरीकरण आदी कार्यक्रम या अधिवेशनात होणार आहेत लाकडाची विनापरवाना साठवणूक करणाऱ्या पाच मिस्त्रींच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी अलिबाग जिल्ह्यातल्या वडखळ इथले वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता सूर्यवंशी आणि वनपाल बाप् गडदे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथ पकडलं